कदम यांनी पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ही कारवाई करण्यात आली हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून तो द्र्दैंवी असल्याची प्रतिक्रिया कदम यांनी दिली आहे

या प्रकरणी अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ कदम यांनी खार इथल्या आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधल्या संबंधित घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं या यात्रेपूर्वीच पोलिसांनी कदम आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं

नामदेव सूर्यभान सवंडकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे

कोलाड इथून गोव्यातल्या वेर्णा इथं जाण्याऱ्या या ट्रकला बांधलेलं साखळदंड त्रटल्यानं हा अपघात झाला अपघातापूर्वी ट्रकचालकानं बाहेर उडी मारल्यानं तो जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनात कपाशीचं फरदड मुक्त अभियान सुरू आहे कपाशीवर पडलेल्या गुलाबी बोन्ड अळीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी या अळीचा प्रभाव कपाशीवर होऊ नये यासाठी हे अभियान सुरु करण्यात आलं आहे या अंतर्गत कापूस वेचून झाल्यावर शेतातून कपाशीचे अवशेष काढून जाळून नष्ट केले जात आहेत

सर्वोच्व न्यायालयातलं विधिज्ञ तथा भाजपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या त्या मात्रश्री होत

या महोत्सवात यंदाचे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार कृषी उद्योजक चंद्रशेखर कुलकर्णी ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल गायिका सरोजिनी देशपांडे आणि दिव्यांग युवक योगेश खंदारे यांना प्रदान केले जाणार आहेत या महोत्सवाच्या संगीत सभेत प्रसिद्ध गायक क्रष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी हे दिवंगत शास्त्रीय गायक पं जसराज यांना संगीतमय श्रद्धांजली म्हणून जसरंगी जुगलबंदी सादर करणार आहेत